यक्रीी रव्ड्रीय प्रबोधिनीच्या छत्रानी प्रभवी संचलन केलं

फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं एक बातमी पडताळणी कक्ष स्थापन केला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की समाजमाध्यमांसह त्रेर कुठेही एखाद्या बातमीबद्दल संशय आला तर ती या कक्षाकडे पाठवावी